ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदवारे जागतिक नवीकरणीय ऊर्जा गूंतवणूक परिषदेत बोलत होते आगामी काळात नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात ग्ंतवण्कीसाठी भारत हे जगातलं आदर्श ठिकाण असेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला

नवीकरणीय ऊर्जा महाग होती त्या काळात भारतानं या क्षेत्रात गूंतवणूक केली असून गेल्या सहा वर्षांत देशाची नवीकरणीय ऊर्जा क्षमंता अडीच पट वाढल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पोलिस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच अशी ग्वाही म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे ते आज महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयात हतात्मा दालनाचं उद्घाटन आणि कॉफी टेबल ब्कच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते सण उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भूरट्या चोरांपासून सर्वांना पकडणारा पोलीस हा एक महत्वाचा घटक आहे त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे यापूढे दहशतवाद्यांना धडकी भरेल असं पोलीस दलाचे अक्कम सक्षमीकरण करु असं ते म्हणाले पोलिसांची कामं जनतेपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे त्यासाठी अशा हतात्मा दालनाची संकल्पना म्बईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसंच राज्यात सर्वत्र राबवली जावी असं ते म्हणाले हे हतात्मा दालन सर्वसामान्य नागरिक तसंच शालेय विदयार्थ्यांना पाहण्यासाठी खुलं असावं अशी सुचना ग्हमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी पृष्पचक्र अर्पण करून हतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं यावेळी हतात्म्यांच्या क्टंबियांनीही आदरांजली वाहिली त्याआधी मुंबई पोलिसांच्या पथकानं संचलन करत हतात्म्यांना मानवंदना दिली गृहमंत्री अनिल देशम्ख पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मंबईचे पोलीस आय्क्त परमबीर सिंह वरिष्ठ पोलिस आणि सनदी अधिकारी या वेळी उपस्थित होते

समाजमाध्यमातून नागरिकांनी मुंबई पोलिसांसह स्रक्षा दलातल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपम्ख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही समाजमाध्यमातून हतात्म्यांना आदरांजली वाहिली

आज देशभर संविधान दिन साजरा करण्यात आला त्यानिमित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात राज्यघटनेच्या उददेशिकेचं वाचन केलं या कार्यक्रमाचं दरदर्शन वरून थेट प्रसारण करत देशभरातल्या जनतेला त्यात सहभागी करून घेण्यात आलं

परिषदेत सहभागी झालेल्या सर्वांनी यावेळी राष्ट्रपतींसोबत उद्देशिकेचं वाचन केलं

म्बईत म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या वांद्रे इथल्या मुख्यालयात आज संविधान दिन साजरा करण्यात आला या निमिताने म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी अधिकारी कर्मचारी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला पुष्पांजली अर्पण केली आणि संविधानाच्या उददेशिकेतं साम्हिक वाचन केलं भारतीय संविधान दिनानिमित नागपूरचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी संविधान चौकात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नाशिक शहरासह जिल्ह्यात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला नाशिक महापालिकेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आय्क्त स्रेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान उददीशिकेचे वाचन करण्यात आलं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात क्लसचिव डॉ कालिदास चव्हाण यांच्या हस्ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं नाशिकरोड इथं महावितरणच्या विभागीय कार्यलयातही राज्य घटनेच्या उददीशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आलं ध्ळे महापालिकेत संविधान दिनानिमित संविधान रक्षणाची शपथ घेण्यात आली ध्ळे शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रमांदवारे राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत संविधान दिन साजरा करण्यात आला संविधान दिनानिमित वाशिम जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात संविधानाच्या उददेशपत्रिकेचे साम्हिक वाचन करण्यात आले कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सामान्य प्रशासनाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोंद्रे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना भारतीय संविधानाबाबत माहिती दिली संसद न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत आहेत त्यामुळे कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं वक्तव्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संविधान दिनानिमित्त गुजरात इथं आयोजित पिठासीन अधिकाऱ्यांच्या सम्मेलनात केलं गेले काही वर्ष अधिकारांच्या मर्यादेचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न झाला पण संविधानात असलेल्या तरतुदींमुळे ते शक्य होऊ शकलं नाही काही जुने कायदे बदलणं गरजेचं आहे प्रत्येक नागरिकांनं व्यापक स्वरुपात संविधान समजून घेणं गरजेचं आहे कारण संविधानाची स्रक्षा सामान्य नागरिकांवर अवलंबून आहे प्रत्येक नागरिकांचा सम्मान वाढावा हाच आपल्या संविधानाचा मूळ गाभा आहे प्रत्येक नागरिकाला आपल्या संविधानात प्राधान्य दिलं आहे

संविधान अंमलात आल्यापासून महिला आणि प्रूषांना मतदानाचा समान हक्क मिळाला आहे हे आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे जे फार पूर्वीपासून अन्य देशांच्या संविधानांमधे अभावानेच पहायला मिळतं असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते संविधानात नमूद असलेल्या कर्तव्यांचं पालन सर्व नागरिकांनी करावं असं आवाहनही त्यांनी केलं

बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांना अभिप्रेत असणारा संविधानातला भारत साकार केला तर भारत जागतिक महासता होईल असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे

त्यावेळी ते बोलत होते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानाचा आपल्याला अभिमान असल्याचं ते म्हणाले माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोनाविषयी जनजागृती मोहीम सूरु केली आहे

केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार धोरणांच्या निषेधार्थ अलीबागमध्ये आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी कामगार पक्षानं मोर्चा काढला होता शेतकरी भवन इथून सुरु झालेल्या या मोर्चाचं जिल्हाधिकारी कार्यालया जवळ जाहीर सभेत रूपांतर झालं नवा कायदा आणून सरकार शेती अणि कामगारांना देशोधडीला लावत असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं चंद्रपूर जिल्ह्यात आज झालेल्या ओबीसी समाजाच्या मोर्चात सताधारी काँग्रेसचे मंत्री खासदार आणि आमदार सहभागी झाले होते जाहीर सभेच्या मंचावर राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना स्थान देण्यात आलं नसून आजची शक्ती केंद्र सरकारला इशारा देणारी असल्याचं मोर्चात सहभागी झालेल्या ओबीसी समाजाच्या नेत्यांनी यावेळी सांगितलं लोकप्रतिनिधींनी पक्ष वगळून मागण्यांना पाठींबा दिला असून मोर्चा सफल झाल्याबददल ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी समाधान व्यक्त केलं मराठवाङ्यातल्या यूवकांना रोजगाराची दारं खूली करणाऱ्या लातूर इथल्या बोगी प्रकल्पाचं काम अंतीम टप्प्यात असून येत्या वर्षी फेब्रवारी महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरु होणार असल्याची माहिती जिल्ह्यातले खासदार सुधाकर शृंगारे यांनी आज या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिली विभागीय रेल प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या बैठकीत ही शंगारे यांनी ही माहिती दिली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या बेरोजगारांसाठी या प्रकल्पात जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केली होती